मंगेश

नवी दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला

आजपासूनच निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणूका सुरक्षित आणि मोकळया वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग कटीबद्ध असल्याचं अरोरा यांनी सांगितलं

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या घोषणेचं भाजपानं स्वागत केलं आहे

दिल्ली विधानभेची आगामी निवडणूक आप सरकारच्या कामगिरीवर लढवली जाईल असं दिल्लीचे मुख्यमंत्री आप चे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद्र केजरीवाल यांनी म्हटलं आहे

जेएनयूच्या परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथल्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवा असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांना सांगितलं आहे काल शहा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला तसंच चौकशीचे आदेश दिले सहआयुक्त् स्तरावरच्या अधिका याकडून चौकशी सुरु राहील अस शहा यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि मनुष्यबळ विकास मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांनीही हिंसाचाराचा निषेध केला आहे ही घटना दुदेवी असून अतिशय गंभीर असल्याचं ते म्हणाले आज विद्यपीठ परिसरात पोलिसांनी फ्लॅक मार्च काढला तिथली स्थिती सामान्य आहे याप्रकरणी एफआयआरही दाखल झाला आहे काल संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्ष झाला शैक्षणिक संस्था परिसर हा राजकीय युद्धासाठी वापरला जाऊ नये असं केंद्रीय वस्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात सांगितलं उत्तरप्रदेशातल्या अमेठी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात त्या वार्ताहरांशी बोलत होत्या

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल झालेला हल्ला भ्याड आणि निंदनीय असून त्यामागचा खरा चेहरा कोण हे शोधलं पाहिजे असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते देशातल्या तरूणांमधे सध्या अस्वस्थता आहे त्यामुळे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे असंही ते म्हणाले कालच्या हल्ल्याचं राजकारण करू नका असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं देशातल्या विद्यार्थ्यांमधे सध्या असुरक्षिततेची भावना असली तरी महाराष्ट्रात तरूण सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली असे हल्ले महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत असं ते म्हणाले

सिंगापूरचे सामाजिक धोरण समन्वयक मंत्री थर्मन षण्मुगरतनम यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दोन्ही देशांमधले संबंध वेगानं वाढत असल्याबद्दल यावेळी उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केलं सर्वोच्च न्यायालयानं आज पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा ग्राह्य ठरवला असून राज्यातल्या मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या आयोगाकडून शिक्षकांच्या नियुक्त्याही सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य ठरवल्या आहेत

आखाती देशातल्या ताज्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि त्याचा चलनबाजारावर झालेला नकारात्मक परिणाम याचे पडसाद शेअर बाजारावर उमटले भारताच्या ग्रँडमास्टर पी मंगेश चंद्रन यानं इंग्लंडमधल्या प्रतिष्ठेच्या हॅस्टींग्ज आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे या स्पर्धेच्या सर्व नऊ फे यांमधे तो अपराजीत राहिला

स्टॅनी याला पराभूत करुन विजेतेपद पटकावलं याआधी आठव्या फेरीत त्यानं भारताच्या ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ता याचा पराभव केला होता

भारताच्या राजकुमार रामनाथला मात्र पराभवाचा सामना करावा लागला

खासदार रमादेवी या समितीच्या अध्यक्ष असतील ही समिती या विधेयकाचा अभ्यास करून आपला अहवाल देईल समितीनं या विधेयकासंदर्भात लोकांकडून तसंच विविध पक्षांकडून सूचना आणि मतं मागवायचा निर्णय घेतला आहे त्यासाठीची पक्रिया लोकसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे राष्ट्रीय नागरिकता नोंदणीबाबत समन्वयाचं काम पाहणा या हितेश देव सरमा यांच्या काही विधानांबाबत सर्वोच्च न्यायालयानं आसाम सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे एनआरसीसंदर्भात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सरमा यांच्या विधानाकडे न्यायालयाचं लक्षं वेधून त्यावर आक्षेप घेतला होता

जम्मू कश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या दाबूद क्षेत्रात नियंत्रण रेषेनजीक दाट जंगलात सुरक्षा दलाची शोधमोहिम आजही सुरु आहे गेल्या आठवडयात पाकव्याप्त कश्मीरमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे जवान दोन जवान शहीद झाले होते त्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत उद्या संपणार आहे